प्रतिपादन पंतप्रधान आज भाजपाच्या राष्ट्रीय बैठकीत मार्गदर्शन करणार

ऑस्ट्रेलियन खूल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात आज नोवाक जोकोविच आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यात विजेतेपदासाठी लढत मोदी नीती आयोग केंद्र सरकारनं विविध क्षेत्रांसाठी लागू केलेली उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना त्या त्या क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठीची एक उत्तम संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

सहकारी संघराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित काम करण आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले भाजपा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिका यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिका यांसह भाजपा प्रदेश प्रभारी प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसंच कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे

या दौऱ्यात आसाममधल्या तेल आणि वायू प्रकल्पांचं राष्ट्रार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे तसंच एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणीदेखील ते करणार आहेत

या प्रकल्पांमुळे रेल्वे वाहतूक अधिक सक्षम होवून प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे

त्यानंतर मोदी जाहीर सभा घेणार आहेत रेल्वे गोयल रेल्वेच्या विविध टप्प्यांतील पूर्णत्वाच्या मार्गावर असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर दररोज देखरेख करून निर्धारित वेळेत ते पूर्ण होतील याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे गोयल यांनी काल सर्व रेल्वे विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते कोविडच्या पार्श्वभूमीवर हे वर्ष आव्हानात्मक वर्ष होतं त्यामुळे भारतीय रेल्वेने कमी खर्चात उत्पादकता सुधारणे आवश्यक असल्याचं गोयल यावेळी म्हणाले रेल्वेच्या प्रगतीसाठी अधिकाऱ्यांनी रेल्वे मंडळाला उपाय सुचवावेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे

मानवी शरीरात पहिल्यांदाच बर्ड फ्लू विषाणू आढळून आल्यानंतर रशियानं याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे बर्ड फ्लूचा संसर्ग साधारणपणे पक्ष्यांना होत असतो मात्र पहिल्यांदाच मानवी शरीरात हा विषाणू सापडला आहे

बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी यावर्षीची संकल्पना आहे

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू एका वेबिनारला संबोधित करणार असून एका आंतरराष्ट्रीय आभासी सुलेखन प्रदर्शनाचं उद्घाटनदेखील नायडू यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे देखील या वेबिनारमध्ये आपले विचार मांडणार आहेत हुनर हाट देशातल्या हस्तकला शिल्पकला यासारख्या कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आयोजित केल्या जाणाऱ्या हुनर हाट महोत्सवाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडीयममध्ये होणार आहे जहाज बांधणी मंत्री मनसुख मांडवीय आणि भाजपा खासदार मीनाक्षी लेखी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

हुनर हाट हा स्वदेशी कलाकार शिल्पकारांच्या उत्पादनांना चालना देणारा एक महत्त्वाचा मंच असून याद्वारे आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद महानगरपालिकेच्या नारनपुरा प्रभागात मतदान करणार आहेत

फिलिपिन्स फिलिपिन्समध्ये आलेल्या डूजुआन वादळामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत यामुळे हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत

टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात आज नोवाक जोकोविच आणि डेनिल मेदवेदेव यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे

दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होणार आहे तर पुरुष दुहेरीत राजीव राम आणि जो सॅलिसबरी यांचा सामना इव्हान डोडिग आणि फिलिप पोलासेक यांच्यात होणार आहे